किटसद्यं लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक आणि केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज अकोला इथून ऑनलाइन केलं संजय धोत्रे याबददलची माहिती देताना म्हणाले की कोविडचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची कोविड तपासणी होणे गरजेचे आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगानं बदलणाऱ्या व्यवसायाच्या वातावरणात आणि बाजाराच्या परिस्थितीत अदययावत राहण्यासाठी तरुणांना कौशल्य विकासाकरिता प्रोत्साहन दिलं जाण आवश्यक असल्याच म्हटलं आहे कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्रालयाच्या वतीनं आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान आभासी संमेलनाला आज संबोधित करत होते मोदी म्हणाले कौशल्य हे चिरंतन असून हे काळान्सार अधिक समृद्ध होत राहतं आणि याम्ळं असे लोक इतरांपेक्षा वेगळे असतात प्ढे बोलतांना ते म्हणाले कौशल्ये हे केवळ उपजीविकेचं साधन नाही तर आपल्या रोजच्या जीवनात जीवंतपणा आणि उत्साही असण्याचं कारण देखील आहे वेगानं बदलणाऱ्या जगात कोट्यवधी कृशल लोकांची गरज आहे आणि विशेषत आरोग्य सेवांमध्येही यात मोठी क्षमता आहेत

व्याघ्र संवर्धनाला ख्दद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे अशी विनंती म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे

त्याम्ळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे प्न्हा आरेखन करावे लागणार आहे

भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे अशी सूचना केली आहे

बी एस ई नं दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला

माय लाईफ माय योगा या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेच्या विजेत्यांची नावं आज घोषित झाली

आज म्ंबईत ही घोषणा करताना वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की मेडिकल आणि अभियांत्रिकी विदयार्थ्यांना प्रवेश घेताना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते मात्र लॉकडाऊन काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे विदयार्थ्याना गैरसोयीचे होत असल्याने मराठा समाजाच्या विदयार्थ्याना समोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे त्यामूळे आपण स्वतः मूंबईत येऊन प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग प्रधान सचिव वैदयकीय शिक्षण व प्रधान सचिव विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग विभागाची सचिव स्तरावर तातडीने बैठक घेतली या बैठकीत जात पडताळणी प्रमाणपत्रा अभावी मराठा समाजाच्या विधार्थ्याचे कोणत्याही परिस्थिती न्कसान होता कामा नये असे निर्देश दिले आहेत अनुसूचित जाती जमातींसाठी लोकसभा आणि विधानसभेतलं राजकीय आरक्षण रद्द करावं अशी मागणी वंचित बह्जन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे वृत्तसंस्थेला दिलेल्या म्लाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली राज्यघटनेत स्रुवातीला दहा वर्षेच आरक्षण दिलं होतं असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही दहा वर्षांची मर्यादा राजकीय आरक्षणासाठी होती

आरक्षणाअंतर्गत आरक्षण असायला हवं त्याम्ळे अधिक वंचितांना संधी मिळेल असं ते म्हणाले वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी द्र केल्याशिवाय वीज जोडणी कापली जाणार नाही असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काल मंत्रालयात आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणुक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी यांनी बेस्ट टाटा महावितरण आणि अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली

संग्रामपूर ताल्क्यातील एकलारा या गावाचा संपर्क त्टला आहे जळगाव जामोद ताल्क्यातील जामोद या गावांमध्ये बेंबळा नदीला पूर आला असून शेगाव तालुक्यातील तिंत्रव या गावांमध्येही त्या प्रमाणात पाऊस झाल्याने जनजिवन प्रभावित झाले आहे गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज द्रपारपासून रिमझिम पाऊस पडत आहे पावसाम्ळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटेपासूनच सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहेत

यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील शेतामध्ये निंदनाकरिता गेलेल्या माय लेकी नाल्यात वाहन गेल्यानंतर दोघींचाही मृतदेह ग्रामस्थांच्या हाती लागला कविता किशोर राठोड आणि त्यांची म्लगी निमा ह्या शेतीत मज्रीसाठी गेल्या होत्या दरम्यान मुसळधार पावसाम्ळे त्या नाल्याजवळ अडकल्या पाण्याच्या वेगवान प्रावाहामुळे दोघींचाही तोल गेल्यानं त्या पाण्यात वाहन गेल्या नागपूर शहरातही मध्यरात्री पाऊसाला सुरुवात झाली होती आणि पहाटेपर्यंत पाऊस पडत होत या पावसाम्ळे शहरातील अंबाझरी तलाव हा तुडुंब भरला आहे दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने गडचिरोली चंद्रपूर गोंदिय वर्धा नागपूर जिल्ह्याच्या आणि पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात विजेच्या कडकटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्याच्या नेमण्का करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेला आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे अशी मागणी माजी म्ख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे

हा आदेश पूर्णत राजकीय हेतूने प्रेरित असून हा प्रकार योग्य नाही निवडणूक आयोगाने प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले असले तरी त्यात क्ठेही राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करा असे नमूद नाही असं फडणवीस यांनी सदर पत्रामध्ये नमूद केले आहे